समतोल प्रादेशिक विकासाबाबत केळकर समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करू शकत नाही असं मुख्यमंत्र्यांचं निवेदन राज्यातील सीबीएससी आणि आयसीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी शिकवणे बंधनकारक राहील

विधानसभेत पाणी वाटपाच्या प्रशावरुन आज विरोधकांनी भाजपा सरकारला धारेवर धरल्यानंतर प्रशोत्तराच्या गदारोळात आज कामकाज काही काळ तहकूब करण्यात आलं जलस्रोतमंत्री गिरीष महाजन यांनी राज्यातला खासकरुन मराठवाड्यातला दुष्काळ गंभीर असल्याचं म्हटलं मात्र पाणी टंचाई ही पर्जन्यमान घटल्यामुळे आहे धरणातलं तसंच जलाशयांमधलं पाणी प्रभावीपणे वाटण्यात येत असल्यानं सिंचनाखालील क्षेत्रं वाढल्याचं ते म्हणाले उजनी धरणातून नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनला ताजं पाणी पुरवण्याऐवजी आधीच प्रक्रिया केलेलं पाणी पुरवण्याविषयी सरकारनं एनटीपीसीसह समझोता करार केल्याचं त्यांनी सांगितलं सध्या विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे समतोल प्रादेशिक विकासाबाबत डॉक्टर विजय केळकर समितीनं दिलेल्या अहवालातले निकष राज्यघटनेशी सुसंगत नसल्यामुळे राज्य सरकार या अहवालाची अंमलबजावणी करू शकत नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी आज विधान परिषदेत उपस्थित केलेल्या प्रशाला उत्तर देताना ते बोलत होते अहवालाची अंमलबजावणी केली तर मराठवाडा आणि विदर्भावर मोठा अन्याय होईल असही ते म्हणाले

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची हद्दवाढ करण्याचा ठराव मांडण्यात आला आणि तो सभागृहाने मंजूर केला त्यामुळे ब्रहन्मुंबईचे संपूर्ण क्षेत्र आणि पालघर ठाणे आणि रायगड भागातील क्षेत्राचा समावेश मुंबई महानगर क्षेत्रामधे झाला आहे

याकरीता कायद्यात आवश्यक तो बदल करून कडक कायदा करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका औचित्याच्या मुद्द्याला उत्तर देताना केली

यासंदर्भात औचित्याचा मुद्दा नीलम गोऱ्हे यांनी मांडला शेतीचा सात बारा उतारा आत्महत्याप्रस्त शेतकऱ्याच्या विधवा पत्नीच्या नावावर करणं प्रधानमंत्री घरकूल योजनेत विधवांना प्राधान्य देणं आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये या महिलांच्या मदतीसाठी विशेष सहाय्य कक्ष सुरु करणं अशा महत्वपूर्ण निर्णयांचा समावेश असलेला शासन निर्णय सरकारनं जारी केला आहे हे सर्व निर्णय महाराष्ट्र राज्य महिला आयोगानं केलेल्या शिफारशींच्या आधारे घेण्यात आले आहेत

या निर्णयानं विधवा महिलांना जमिनीच्या हक्कापासून वंचित ठेवण्याच्या प्रकरणांना आळा बसेल अशी प्रतिक्रिया आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी व्यक्त केली आहे

एसटीच्या एकाहत्तर वर्षांच्या वाटचालीची ओळख करून देणारं वारी लाल परीची गाथा नव्या युगाची हे फिरतं प्रदर्शन आज रत्नागिरीत होतं

ही संकल्पना मांडणारा रोहित धेंडे हा ठाण्याचा तरुण सॉफ्टवेअर जिनीअर आहे बस फॉर अस ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला प्रोत्साहन देणारी एसटीप्रेमींची स्वयंसेवी संस्था त्यानं स्थापन केली आहे आंतरराष्ट्रीय योग दिवस उद्या साजरा होणार आहे योग दिवस साजरा करण्यासाठी सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे योग दिवसाचा मुख्य कार्यक्रम झारखंडमध्ये रांची धिं होणार असून त्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी होतील या कार्यक्रमामध्ये विविध राज्यांमधले तीस हजारांहून जास्त लोक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे

पाचव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राज्यात योगविषयक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि योगगुरु रामदेवबाबा यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या नांदेडमध्ये सकाळी पाच वाजेपासून राज्यस्तरीय कार्यक्रम होणार आहे योग दिनाच्या अनुषंगानं औरंगाबाद शहरात आज सकाळी माहिती आणि प्रसारण मंत्रालय योगसंवर्धन संस्था आणि शासकीय क्रीडा विभागाच्या संयुक्त विद्यमानं योग दिंडी काढण्यात आली दिंडीमध्ये शहरातल्या विविध योग संस्था शालेय विद्यार्थी महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि योगप्रेमी नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते ब्लडाणा श्रीही आज सकाळी योग दिंडी काढण्यात आली जिजामाता क्रीडा आणि व्यापारी संकूलात उद्या योगोत्सव होणार आहे परभणी शिंही जिल्हा क्रीडा संकूलात योग विद्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे जिल्हा प्रशासनाकडून परभणी जिल्ह्यातील सर्व कार्यालये महाविद्यालये शासकीय आणि निमशासकीय संस्थांच्या सहकार्याने योग दिनाचं आयोजन करण्यात आलं आहे तूर डाळीच्या किंमतीत वेळीच तात्पूरती वाढ केल्यामुळे एक आठवड्याच्या आत किंमती स्थिरावल्याबद्दल ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरणमंत्री रामविलास पासवान यांनी समाधान व्यक्त केलं आहे

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी सुरू असलेल्या सुनावणीसाठी न्यायालयात उपस्थित राहण्यामधून पूर्ण सुट मिळावी अशी मागणी करणारा प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा अर्ज राष्ट्रीय तपास संस्थेच्या विशेष न्यायालयानं फेटाळला आहे न्यायालयानं यापूर्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना प्रकृतीच्या कारणास्तव सुनावणीसाठी न्यायालयात आठवड्यातून किमान एक दिवस उपस्थित राहण्याची सूट दिली होती त्यावर आपण खासदार असल्यामुळे संसदेच्या कामकाजात रोज सहभागी व्हायचं असल्यानं न्यायालयात एकही दिवस उपस्थित राहता येणार नाही या सबबीखाली प्रज्ञा सिंह ठाकुर यांनी न्यायालयात पूर्णपणे अनुपस्थित राहण्याची मुभा मागितली होती मात्र न्यायालयानं आज झालेल्या सुनावणीत ही मागणी फेटाळली

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेनं येत्या काळात व्याजदरात कपात करण्याचे संकेत दिल्यानंतर निर्माण झालेल्या जागतिक बाजारातल्या सकारात्मक परिस्थितीमुळे निर्देशांक वधारले असं बाजार विश्लेषकांचं मत आहे सोन्याच्या भावानं आज गेल्या पाच वर्षातला उच्चांक नोंदवला

नैऋत्य मोसमी पाऊस तळकोकणात दाखल झाला आहे येत्या दोन ते तीन दिवसांत तो राज्यभर सक्रीय होईल असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे दरम्यान आज हिंगोली जिल्ह्यात गोरेगांव परिसरात पूर्वमोसमी पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे गेल्या चोवीस तासात विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट कायम होती दक्षिण कोकणात सर्वत्र उत्तर कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडयात तुरळक ठिकाणी पाऊस पडला विदर्भातही तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडल्या येत्या दोन दिवसात कोकणात सर्वत्र दक्षिण मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी तर उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे